ते काल मुंबईत बोलत होते

पाकिस्ताननं बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमानांवर घातलेली बंदी उठवत आज सकाळी आपलं हवाई क्षेत्र सर्व नागरी विमान वाहतुकीसाठी खुलं केलं

आता ही बंदी उठल्यामुळे एअर इंडियाला दिलासा मिळणार आहे

भारतानं सांघिक सुवर्णपदकही जागतिक विक्रम नोंदवत पटकावलं

चलनबाजारात आज रुपयाच्या मुल्यात पाच पैशांनी घसरण झाली

दलित पॅंथरचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि विचारवंत राजा ढाले यांचं आज सकाळी मुंबईत विक्रोळी इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे